पंचाहत्तरीनिमित्त आजादी का अमृत महोत्सव या कार्यक्रमाचं साबरमती आश्रमात केलं उद्धाटन राज्यातही विविध ठिकाणी आजादी का अमृत महोत्सव कार्यक्रम साजरा स्वातंत्र्य प्राणपणानं जपून त्याचं सुराज्यात रुपांतर करण्यासाठी झटण्याचं मुख्यमंत्र्यांचं नागरिकांना आवाहन राज्यातल्या वाढत्या कोरोना प्राद्भावाचा मुख्य सचिवांकडून जिल्हानिहाय आढावा निर्बधांची प्रभावी अंमलबजावणी करण्याचे निर्देश कोरोना नियंत्रणासाठी पूणे जिल्ह्यात रात्रीच्या संचारबंदीसह विर निर्बंध लागू परभणी जिल्ह्यातही आज मध्यरात्रीपासून सोमवार

भारताचं यश हे फक्त आपल्याच देशासाठी महत्त्वाचं नसून संपूर्ण मानवजातीसाठी लाभदायक आहे असं प्रतिपादन प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी केलं भारतीय स्वातंत्र्याच्या पंचाहत्तरीनिमित्त आयोजित आजादी का अमृत महोत्सव या कार्यक्रमाचं उद्घाटन करताना ते आज साबरमती आश्रमात बोलत होते हा महोत्सव ऐतिहासिक दांडी यात्रेच्या वर्धापनदिनी सुरू होत आहे हे अतिशय भाग्यशाली असल्याचं त्यांनी सांगितलं साबरमती आश्रम ते दांडी अशा पदयात्रेला झेंडा दाखवून त्यांनी मार्गस्थ केलं महात्मा गांधींनी देशाची वेदना ओळखली होती स्वातंत्र्य चळवळ प्रत्येक भारतीयाची चळवळ होण्याचं श्रेय महात्मा गांधींनाच जातं असं ते म्हणाले या महोत्सवानिमित्त देशभरात ठिकठिकाणी विविध कार्यक्रम आज झाले राज्यातही मुंबई पुणे आणि वर्धा यासह अनेक ठिकाणी कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलं होतं सांस्कृतिक संचालनालयाच्या वतीनं मुंबईत दादर शिल्या स्वातंत्र्यवीर सावरकर सभागृहात आयोजित अमृत भारत हा सांस्कृतिक कार्यक्रम राज्यपाल भगतसिंह कोश्यारी उपस्थित होत आहे राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी सकाळी ऑगस्ट क्रांती मैदानात क्रांती स्तंभाला अभिवादन केलं स्वातंत्र्य प्राणपणानं जपणं आणि त्याचं सुराज्यात रुपांतर करणं हे आपलं कर्तव्य आहे त्याप्रमाणे नागरिकांनी वागावं असं आवाहन मुख्यमंत्र्यांनी केलं या मैदानात स्वातंत्र्यलढा जिवंत करणारं स्मारक करावं असं सांगत प्रिहास जिवंत ठेवणं आणि तो पुढच्या पिढीपर्यंत पोचवणं हे आपलं कर्तव्य आहे असं प्रतिपादन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी यावेळी केलं त्यानंतर स्वातंत्र्य सैनिक सत्यबोध नारायण सिंग दिवंगत पायलट सचिन राणे यांच्या पत्नी माधवी राणे हवालदार मध्यसुदन सुर्वे गिर्यारोहक तरूणी भाव्या कार्तिकेय यांचा मुख्यमंत्र्यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला यावेळी मुंबई विद्यापीठाच्या राष्ट्रीय सेवा योजनेच्या विद्यार्थ्यांच्या सायकल रद्दीचं आणि ऑगस्ट क्रांती मैदान ते मणीभवन मार्गावरच्या पदयात्रेला मुख्यमंत्र्यानी हिरवी झेंडा दाखवला

मुंबईत गिरगाव चौपाटी क्रिं शहीद तुकाराम ओंबळे यांच्या पुतळ्याला अभिवादन करून उसीसीच्या वतीनं क्रिं कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं

यावेळी कीर्ती महाविद्यालयाचे प्राचार्य डी

पवार उपस्थित होते वर्धा छिल्या सेवाग्राममध्ये महात्मा गांधी यांच्या पुतळ्याला सूतमाळ अर्पण केल्यानंतर जिल्हाधिकारी प्रेरणा देशभ्रतार यांनी सायकल यात्रेला हिरवा झेंडा दाखवला

पूण्यातल्या आगाखान पर्सिस श्रेही आज का हेरिटेज वॉकचं आयोजन करण्यात आलं होतं

अशा प्रकारच्या कार्यक्रमांमुळे युवा पिढीला स्वातंत्र्य चळवळीचं महत्व आणि स्वातंत्र्य सेनानीचं बलिदान याविषयी माहिती मिळेल असं आमदार चंद्रकांत पाटील यांनी सांगितलं

मुख्यमंत्री उद्दव ठाकरे यांनी आज मुंबईत मातोश्री या निवासस्थानी यशवंतराव चव्हाण यांच्या प्रतिमेला प्रष्पहार अर्पण करून अभिवादन केलं संयुक्त महाराष्ट्राचा मंगल कलश स्वर्गीय यशवंतराव चव्हाण यांनी आणला महाराष्ट्र हिरक महोत्सव साजरा करत असताना सर्वांगसूंदर बलशाली आणि यशवंतराव यांच्या स्वप्नातला महाराष्ट्र घडवण्याची जबाबदारीही आपल्याकडे आली आहे हे स्वप्न साकारण्यासाठी आपण क्रिजूटीने प्रयत्नशील राह्या असं मुख्यमंत्र्यानी आपल्या अभिवादन संदेशात म्हटलं आहे पूण्यातल्या विधान भवनातल्या सभागृहात उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी यशवंतराव चव्हाण यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून अभिवादन केलं यशवंतराव चव्हाण यांच्या नेतृत्व आणि कर्तुत्वानं महाराष्ट्राच्या कृषी औद्योगिक शैक्षणिक आणि सांस्कृतिक विकासाचा पाया रचला त्यांच्या स्वप्नातला संपन्न सुसंस्कृत महाराष्ट्र घडवण्यासाठी दृढ संकल्प करूया असं अजित पवार यांनी आपल्या अभिवादन संदेशात म्हटलं आहे प्रधानमंत्री नरेंद्र मोदी दरवर्षी परीक्षा पे चर्चा या कार्यक्रमाच्या माध्यमातून विद्यार्थ्याशी संवाद साधतात

तर आबाची गोष्ट या आबा गोविंदा महाजन यांच्या लघुकथासंग्रहाला बालसाहित्य पुरस्कार जाहीर झाला आहे मराठीसाठी सतीश काळसेकर वसंत आबाजी डहाके आणि डॉ निशिकांत मिरजकर यांनी परीक्षक म्हणून काम पाहिले

यामध्ये सात कविता संग्रह चार उपन्यास पाच कथा संग्रह दोन नाटकं क्रि संस्मरण आणि क्रि महाकाव्याचा समावेश आहे

राज्यातल्या काही जिल्ह्यांचा कोरोना रुग्ण संख्येचा पॉझिटीव्हीटी दर जास्त असून जिल्हा प्रशासनानानं कोरोना निर्बंधांची प्रभावी अंमलबजावणी करतानाच चाचण्यांची संख्या वाढवावी तसंच कंटेनमेंट झोनची उपाययोजना प्रत्यक्षात आणावी आणि नियमांचं उल्लंघन करणाऱ्यांवर कठोर कारवाई करताना अतिरेक होऊ देऊ नका अशा सूचना राज्याचे मुख्य सचिव सीताराम कुंटे यांनी दिल्या

काही जिल्ह्यांमध्ये रुग्णवाढीचा दर जास्त असून तो कमी करण्यासाठी प्रभावी उपाययोजना करण्याची आवश्यकता आहे नियम मोडणाऱ्यांविरुद्ध कठोर कारवाई करा आशा सूचना कुंटे यानी दिल्या

आगामी काळात कोरोना प्रतिबंधक नियमावलीचं काटेकोरपणे पालन केलं जाणार असून त्याचा भंग करणाऱ्यांविरुद्ध कठोर कारवाई करण्याचे निर्देश पवार यांनी या बैठकीत दिले प्ण्याचे विभागीय आयुक्त सौरभ राव यांनी बैठकीनंतर पत्रकार परिषदेत त्याबद्दलची माहिती दिली

मंगल कार्यालयं सील करण्याचा शिराही त्यांनी दिला

याशिवाय शहरातील उद्यानं केवळ सकाळच्या वेळीच खुली राहणार असून संध्याकाळी पूर्णपणे बंद ठेवली जाणार आहेत

संचारबंदीच्या काळात सर्व शासकीय आणि खासगी दवाखाने औषध दुकानं लसीकरण केंद्र चाचणी केंद्र आपत्कालीन व्यवस्था शासकीय वाहनं अत्यावश्यक सेवेसाठी परवाना घेतलेले वाहने माध्यमांचे प्रतिनिधी पेट्रोलपंप आणि गद्ती वितरकांना सूट राहणार आहे